दोन मार्गिका असणारा एकूण साडेएकोणतीस किलोमीटरचा हा मार्ग असून पर्यटकांचे आकर्षण असणारा ताजमहाल आग्र्याचा किल्ला आणि सिकंदरा रेल्वे स्थानक आणि बसस्थानक यांना ही मेट्रो जोडणार आहे

चार महत्त्वाची रेल्वे स्थानके बसस्थानके महाविद्यालये शाळा कार्यालये मॉल्स निवासी भाग अशा सर्व ठिकाणी सहजपणे पोहोचण्यासाठी पर्यावरणपूरक आरामदायी वाहतूक सुविधा या मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे जम्म काश्मीर निवडणक जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत जम्मू आणि उधमपूरमध्ये काश्मीरी स्थलांतरितांसाठी विशेष मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे आसाम आसाममध्ये बोडोलँड विभागीय परिषद बीटीसीच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे

कोलकाता मेट्रो कोलकाता मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी आजपासून मेट्रोच्या फेऱ्या आणि वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कोलकाता मेट्रोच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे मेट्रोची पहिली फेरी डमडम ते कवी सुभाष स्थानकांदरम्यान सकाळी आठ ऐवजी सात वाजताच्या सुमारास सुरू होणार आहे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रत्येक सात मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार आहे ज्येष्ठ नागरिक महिला आणि मुलांसाठी संपूर्ण दिवसभरासाठी इ पासची आवश्यकता नाही तर इतर प्रवाशांसाठी सकाळी सात ते साडे आठ या वेळेत आणि संध्याकाळी आठ नंतर इ पासची गरज नाही तसेच टोकन देण्यात येणार नसून स्मार्ट कार्डचा वापर करता येणार आहे असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे

काल सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या ही दररोज आढळणाऱ्या नव्या बाधितांपेक्षा जास्त होती

तामिळनाड् तामिळनाडूमध्ये पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग आजपासून पुन्हा सुरु होत आहेत ऑनलाईन वर्ग सुरूच राहणार असल्यामुळे विद्यार्थ्याना प्रत्यक्ष उपस्थिती वैकल्पिक राहणार आहे

पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तेलंगण उत्तराखंड तामिळनाडू जम्मू आणि काश्मीर तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यात धान खरेदी सुरळीतपणे सुरू असल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे

तामिळनाड केंद्रीय पथक केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आशुतोष अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात आंतर मंत्रालयीन पथक आज दुसऱ्या दिवशी तामिळनाडू आणि पुद्द्वेरीमधील निवार चक्रीवादळाने प्रभावित भागांना भेट देणार आहेत

पहिल्या गटाने काल चेन्नई आणि चेंगलपत्तू जिल्ह्यांची पाहणी केली तर दुसऱ्या गटाने तिरुवल्लुर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला दोन्ही गटांचे सदस्य आज कांचीपुरमवेल्लोर पुद्दुचेरी विल्लुपुरम आदी भागांची पाहणी करणार असून दौरा समाप्त करण्यापूर्वी उद्या राज्यातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी या परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत त्यांच्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकार राज्याच्या मदतीसाठी नुकसान भरपाईच्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे

अमेरिका तालिबान शांती प्रक्रिया आणि भविष्य तसेच अन्य कैद्यांच्या सुटकेसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते राजकीय सहमती मिळवण्यासाठी अफगाणिस्तान उच्च परिषद समितीच्या नेत्यांची पहिली बैठक शनिवारी कतारमध्ये झाली होते ही बैठक घेतल्याबद्दल अमेरिकेने समाधान व्यक्त केले आहे हिवाळी अधिवेशन कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी उद्यापासून सुरु होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा काल आढावा घेतला

अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसात सभागृहात एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर चर्चा होणार आहे सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी संपूर्ण वर्षभर विकास कार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता

गृह विभागाने काल याबाबत अधिसूचना जारी केली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार